जागतिक मराठी संमेलन एकविसाव्या शतकाच्या तत्त्वानुसार मराठीला विकसित करणं गरजेचं असून मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं केलं

यापूढील काळात अर्थव्यवस्था ज्ञानाधारित असणार आहे मराठी भाषा जगवायची असेल टिकवायची असेल वाढवायची असेल तर तिला ज्ञानभाषा बनविण्याची गरज असल्याचं नमूद केलं मराठी भाषा शिकल्यामुळं आपल्याला फायदा होतो आहे हा विचार तरुणाईच्या मनात आल्याशिवाय मराठीचं संगोपन आणि वाढ होणार नाही असंही त्यांनी नमूद केलं ते म्हणाले जगातली एक अतीशय प्राचीन भाषा अशा प्रकारची मराठी आमची भाषा आहे

ज्या भाषेनं आपल्याला जगवलं ती भाषा आपण देखील जगवली पाहिजे या मानसिकतेतनं मला असं वाटतय की मराठीची सेवा करणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे आज खरं बघितलं तर ज्ञान आणि साहित्याच्या क्षेत्रातामध्ये मराठीनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं अमृताचा ठेवा दिलाय मला असं वाटत नाही की इतर कुठल्या भाषेनं दिला असेल मराठी संस्कृती मराठी इतिहास साहित्य आपल्या आदराचा विषय आहे मात्र आपला हा वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडत असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली संमेलनाचे अध्यक्ष डॉ

सेवा क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत त्यांचा लाभही विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे

विधेयक आधार कार्ड सुधारणा विधेयक काल लोकसभेत संमत करण्यात आलं बँक खातं उघडणं तसंच नवीन मोबाईल जोडणीसाठी आता आधार क्रमांक देणं ऐच्छिक असेल अशी सुधारणा त्यात सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यासंदर्भात दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे आधारच्या अभावी कोणाही गरीबाला अन्नधान्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही कोणालाही रुग्णालयात प्रथमोपचार घेण्यापासुन रोखलं जाणार नाही अशा सुचना राज्यांना देण्यात आल्या आहेत असं कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान सांगितलं बालमत्य पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलाच्या माध्यमातून अर्भक आणि बालमृत्यूचं प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी करण्यात यश आल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं

विविध विभागांसोबत समन्वय साधत प्रतिजैवकांचा प्रोटोकॉल बाळाला झोळीत टाकल्यानंतर त्याचा श्वास गुदमरू नये यासाठी झोळीला काठ्या लावणे पुनरागमन आरोग्य शिबीर घरपोहोच धान्य पुरवठा यासारख्या अनेक योजनांचे सकारात्मक परिणाम पालघर जिल्ह्यात दिसत आहेत

तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा प्रकल्पांतर्गत येनसा अंगणवाडीच्या अंजली बोरेकर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर प्रकल्पांतर्गत हनबरवाडी अंगणवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा प्रकल्पातर्गत रेती बदर अगणवाडीच्या स्नेहा क्षीरसागर या अगणवाडी सेविकांची निवड झाली आहे महिला आयोग जळगाव महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं जळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातंर्गत काल झालेल्या जनसुनावणीतील समृपदेशनामुळं जिल्ह्यातील पाच दांपत्य पुन्हा एकत्र नांदावयास तयार झाली आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली आहे

उशिरा येणं गणवेश धारण न करणं बैठकांना उपस्थित न राहणं तसंच कामात अनियमितता असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली

निवडणक आयोगाच्या निर्देशानुसार या यंत्रांबाबत जनजागृती होण्यासाठी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं

पहिल्या टप्यात सात ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे

प्लास्टिक बंदी सातारा जिल्ह्यातील प्रसेगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचं तसंच चारा साक्षरता अभियानाचं उद्घाटन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल केलं

पवनाथडी जत्रा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचं काल आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या दूत अंजली भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शहरातील महिला बचत गटांना पाठबळ देणं हे या जत्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे असं आमदार लक्ष्मण जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितलं

युवकांमधील सुप्त गृणांना वाव देण्यात युवा महोत्सव खुप महत्वाची भूमिका बजावतात असं प्रतिपादन खोत यांनी यावेळी व्यक्त केलं या महोत्सवात राज्य भरातून आलेले यूवक आपली कला सादर करणार असून यातून राष्ट्रीय पातळीवर युवकांची निवड केली जाईल असं जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सांगितलं राष्ट्रीय शिक्षक कॉंग्रेस एमआयटी विद्वशांती विद्यापीठाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शिक्षक काँप्रेसचं काल प्ण्यात विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांच्या हस्ते उदघाटन झालं

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी ही माहिती दिली

क्रिकेट सिडनी क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात तुल्यबळानं संघर्ष करत आहे